विधेयक राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्या संबंधीच्या विधेयकालाही काल विधानसभेत एकमतानं मंजुरी देण्यात आली

तेलंगण तमिळनाडू केरळ कर्नाटक या राज्यातील कायद्याच्या धर्तीवरच हे विधेयक तयार करण्यात आल्याचं मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं मराठी अभिजात मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी केंद्र सरकारकडे शिफारस करणारा ठराव काल राज्य विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आला मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी एक ओळीचा हा शासकीय ठराव सभागृहात मांडला त्यावर नागरी पूरवठा मंत्री छ्गन भुजबळ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भाजपचे आशिष शेलार शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी आपली मतं व्यक्त केली अभिजात भाषेच्या दर्जाबाबत केंद्र सरकारकडे पाठप्रावा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला पाठवण्याची मागणी देखील सदस्यांनी यावेळी केली विधानपरिषदेतही राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी हा ठराव मांडला कर्जमक्ती शेतकऱ्यांच्या कर्जम्रक्ती योजनेची व्याप्ती वाढवून ऑक्टोबर महिन्यातल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं गन्हे मागे राज्यातील कोरेगाव भीमा हिंसाचार तसंच मराठा आरक्षण आणि नाणार प्रकल्प आंदोलनाच्या काळात दाखल झालेले अनेक गुन्हे राज्य सरकारनं मागे घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधान परिषदेत दिली

भीमा कोरेगाव कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करत असलेल्या चौकशी आयोगानं राष्ट्रवादी कॉंप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साक्षीदार म्हणून बोलवलं असल्याबाबत आपल्याला माहिती नाही असं देशमुख यांनी भाजपच्या विनायक मेटेंनी विचारलेल्या प्रश्रावर सांगितलं एल्गार परिषदेच्या चौकशीसाठी महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार चौकशी आयोग नेमण्याचा सरकारचा विचार असल्याचं ते म्हणाले

कांदा केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरची बंदी उठवल्याच्या निर्णयाचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलं आहे त्याचवेळी कांद्याचं किमान निर्यात मूल्य ठरवताना पुरेशी काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे सर्वाधिक कांदा पिकवणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून भारत ओळखला जातो कांदा नाशिक दरम्यान निर्यात बंदी उठल्यावर काल नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव सावरले

जिल्हाधिकारी पत्रकार परिषद पणे पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला पुढच्या महिन्यात सुरुवात होणार असून आगामी वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काल पूण्यात पत्रकार परिषदेत दिली

भामा असखेड गेले काही महिने रखडलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचं काम येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी काल पुणे महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली पुणेकरांना पाणी मिळणार असलं तरी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये अशी भूमिका डॉक्टर कोल्हे यांनी मांडली मराठी भाषा मराठी भाषेतल्या विपूल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समुद्ध आहे असे गौरवोद्वार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल काढले मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अनुराधा पाटील यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर प्रा

विवेकानंद गोपाळ आणि अनिल गोरे आणि पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं मराठी राजभाषा दिन काल राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा झाला ऐक्या या बाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी भाषा सर्वत्र गौरवानं दुमदुमवी राजभाषा म्हणून तिला वैभव प्राप्त व्हावं यासाठी काल राज्यभर मराठी भाषा संवर्धनाचा जागर करण्यात आला

यानिमित्त विधानभवनात इये मराठीचीये नगरी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी भाषा ही संस्करातून आलेली असून तिच्या सन्मानार्थ फक्त एकच दिवस साजरा न करता आय्ष्यभर हा दिवस साजरा व्हावा असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं

पुण्यासह अहमदनगर जालना नांदेड लातूर गडचिरोली यवतमाळ अमरावती धुळे सोलापूर आदी ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाल्याचं आमच्या ठीकठीकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे मराठी भाषा नवी मंबई मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी नवी मुंबईमधल्या नागरिकांनी एकत्र येवून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं वाशी विभागातल्या मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळाच्या वतीन यासाठी नवी मूंबईमधल्या नागरिकांच्या स्वक्षऱ्या घेण्यात आल्या

गायकवाड यांनी वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आपल्याकडच्या ग्रंथांची पाच वेळा प्रदर्शनं भरवली आहेत

विज्ञान दिन आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे त्यानिमित्त पूण्यात आयुकाच्या वतीनं आज आणि उद्या प्रदर्शन व्याख्यानं वेज्ञानिक प्रयोग गप्पागोष्टी अवकाश दर्शन अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आयुकाच्या चंद्रशेखर सभागृहात हे कार्यक्रम होणार असून विद्यार्थ्यांसह नागरिकांना यासाठी मोफत प्रवेश आहे पृण्याजवळ खोडद इथं आज आणि उद्या विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून शास्त्रज्ञांची व्याख्यानंही होणार आहेत

पुण्यातील राष्ट्रीय कोशिका विज्ञान संस्था देखील आज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत सर्वांसाठी खूली असणार आहे प्रज्ञा सिंग मालेगाव बॅम्बस्फोट खटल्यातल्या आरोपी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काल मुंबईच्या विशेष न्यायालयात सुनावणीसाठी हजेरी लावली आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा न्यायालयात हजेरी लावावी असे आदेश न्यायालयानं गेल्या वर्षी मे महिन्यात दिले होते भकंप हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात काल पहाटे दोन वेळा भूकंप सदृश सौम्य धक्के जाणवले भूकंप मापक यंत्रात मात्र कोणत्याही प्रकारची नोंद झाली नसल्याची माहिती तहसीलदार वाघमारे यांनी दिली

विजय वाळुंज आणि अक्षय गोळे अशी या आरोपींची नावं आहेत क्रिकेट विस षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल मेलबोर्न इथं झालेल्या अखेरच्या चेंडूपर्यंत उत्कठा टिकून राहिलेल्या सामन्यात भारतीय संघानं न्यूझीलंडवर चार धावांनी विजय मिळवला

अ गटातला कालचा महत्वाचा सामना जिंकून भारतानं उपांत्य फेरीतलं आपलं स्थान निश्वित केलं आहे हवामान राज्यात मध्य महाराष्ट्राच्या तसच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तरकिमान तापमानात किंचित घट झाली आहे